भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची या पार्श्वभूमीवर आज मुंबईत बैठक होत आहे काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांच्या बैठकीचंही आज आयोजन करण्यात आलं आहे

शिवसेना भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं असुनही मुख्यमंत्रिपदाची दोन्ही पक्षांची मागणी कायम असल्यानं अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही

ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते भाजपनं काळजीवाह सरकार या तरतुदीचा गैरवापर करून राज्यात सत्तेत राह नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं विधानसभेची मुदत संपत असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजिनामा द्यावा अशी मागणीही राऊत यांनी केली आहे शिवसेना लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमुद केलं शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता त्यावर प्रतिक्रीया नोंदवताना हा शिवसेना आणि भाजपमधला विषय असल्यानं यात अन्य कोणाच्या मध्यस्तीची आवश्यकता नाही असंही राऊत यांनी म्हटलं आहे शिवसेनेनं राज्यातील राजकीय परिस्थिती आणि ओला द्रष्काळ याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठकही आज आयोजित केल्याचं म्हटलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रमुख अमित शाह यांच्या मार्फत राज्य चालवलं जावं अशी भाजपची इच्छा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे राज्यातील जनता हा अपमान सहन करणार नाही दिछीतील तख्तासमोर राज्य कधीही मान तुकवत नाही हा इतिहास असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे

पाकिस्ताननं कृष्णा घाटी भागात आज भल्या पहाटे हा गोळीबार केला भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिल

एकादशी निमित्त लाखो भक्त आज पहाटेपासून विविध पवित्र नद्यांमध्ये स्नान करत आहेत संध्याकाळपर्यंत हे पवित्र स्नान करण्याची प्रथा आहे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

सांगोला तालुक्यातील मांजरी गावानजिक त्यांचं वाहन आणि ट्रॅक्टरची धडक झाल्यानं हा अपघात झाला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

ते एकोणऐंशी वर्षांचे होते इनामदार हे ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव ते जानेवारी दोन हजार दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक होते

हळदीच्या अंदाजे दहा ते बारा हजार पोत्यांची आवक यावेळी हिंगोली मोंढ्यात झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे

शेतकऱ्यांच्या आत्महत्या अवकाळी पावसामुळे न्कसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसून चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उद्योग बंद पडत आहेत बेरोजगारी वाढत असल्यानं हे आंदोलन करण्यात आल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे या आंदोलनात माजी खासदार डॉ प्रतापराव वाघ नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर डॉ हेमलता पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते